या मालिकेचा दुसऱ्या सत्रातला हा एकोणिसावा भाग आहे

नाशिकच्या सोशल नेटवर्किंग फोरम या समाज माध्यमातून विधायक कामासाठी एकत्र आलेल्या कार्यकर्त्यांच्या संस्थेनं स्थानिक ग्रामस्थांच्या श्रमदानातून याच गावाजवळच्या एका धरणातून चर खोद्न पाणी गावात आणलं त्यामुळे पाण्याअभावी अनेक संकटामुळे चर्चेत असलेलं हे गाव आता गावात पाणी आल्यामुळे चर्चेत आलं आहे

अलिबागच्या समुद्र किनारयावर ठेवण्यात आलेला हा रणगाडा पर्यटकांचं आकर्षण ठरणार आहे

शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे यांच्या नेत्रत्वाखाली हे आदोलन सुरु आहे

विपीन इटनकर यांनी पुढच्या वर्षासाठी जिल्ह्यात तीन स्थानिक सुट्ट्या जाहीर केल्या आहेत

जिल्ह्यात पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणावर महिला अंमलदारांना बीट मार्शल म्हणून संधी देण्यात येवून संपूर्ण बीटची जबाबदारी महिला अंमलदारांच्या खाद्यांवर टाकण्याचा महत्वपूर्ण निर्णय पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी घेतला आहे

रेल्वे मंडळानं या बदलाला मान्यता दिली

जसप्रित बुमराहनं चार रविचंद्रन अश्विननं तीन मोहम्मद सिराजनं दोन तर रविंद्र जडेजानं एक गडी बाद केला